राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे विधान भवनाच्या प्रांगणात होत असलेल्या या शपथग्रहण समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील या विस्तारात मराठवाड्यातून अनेकांची वर्णी लागत असून यामध्ये अशोक चव्हाण अमित देशमुख राजेश टोपे धनंजय मुंडे संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला तीन मंत्रिपदं मिळणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्रिपद तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे विधानसभा निवडणूक निकालानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे

या अहवालासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक द्रष्टीकोनाची माहिती आधारभूत मानली आहे

गावकऱ्यांनी अत्यंत प्रेमानं आणि आप्लकीनं लिओ याचं स्वागत केलं

त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांचा पराभव केला

अनेक व्यावसायिक तसंच दुकानदार आज आपली प्रतिष्ठानं सकाळच्या वेळेत बंद ठेवून या संदेश फेरीत सहभागी झाले सर्वसामान्य नागरिकांचाही या फेरीत लक्षणीय सहभाग होता

मात्र कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला तरीही उसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत रास्त आणि किफायतयशीर दर एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचे मान्य करून कारखाने सुरू करण्यात आले मात्र आता एफ आर पी तीन टप्प्यात देण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र लिहून घेतली जात आहेत अशी संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे